शरद पवार कोरोना संसर्गाम्ळे राज्यातला मृतांचा आकडा चिंताजनक असून हे प्रमाण शून्यावर आणण्याचं आव्हानाला आपण सर्वांनी सामोरे जायचं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी बोलत होते म्ंबई आणि प्ण्यात लॉकडाऊन नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचं पवार यांनी नमूद केलं डॉक्टर पोलिस आणि शासकीय यंत्रणेचा लोकांनी आदर राखावा असं आवाहनही पवार यांनी केलं

जालना शहरात लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला फळे विकता यावीत आणि ग्राहकांना ती योग्य दरात घरपोच उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पासह कृषी विज्ञान केंद्रानं शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार केली आहे

मी चे संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यांत आले आहे

या काळात ग्रामीण भागात पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी तात्कालिक योजना राबविण्यासह दीर्घकालीन उपायासाठी अपूर्ण प्रकल्पांची कामेही गतीने पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती इथं दिले सामूहिक वनहक्काच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नाचा कोरोना सारख्या आपत्तीत किती चांगला वापर होऊ शकतो याचा आदर्श गडचिरोली क्रखेडा तालुक्यातील भिमनपायली जांभ्ळखेडा गटग्रामपंचायती ने घालून देत बांबूकटाई आणि विक्रीतून झालेल्या नफ्याची रक्कम या मोलमज्रीवर जगणाऱ्य गावकऱ्यांना देण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला

ते पूर्ववत स्रू करण्याचे आदेश आज देण्यात आले वर्धा जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे कोरोना बाधित असल्याम्ळे त्या जिल्ह्यातून येणारा भाजीपाला फळे आणि इतर जीवणावश्यक वस्तूंच्या वाहत्कीस प्रतिबंध घातला होता काल झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत जिल्ह्याला कोरोनाम्क्त ठेवण्यासाठी सदर प्रतिबंध प्ढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे